पूर्व आशिया शिखर परिषदेत भविष्यातील सहकार्याची दिशा तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होणार आहे ही भागीदारी भारताच्या पूर्वकडील देशांना महत्त्व देण्याचं धोरण आणि प्रादेशिक सहकार्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे प्रधानमंत्री शाक्षत विकासावरील विशेष कार्यक्रमातही सहभागी होणार असून केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी कार्यक्रमांवर चर्चा होण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री आज दौ याच्या अखेरच्या दिवशी जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे व्हिएतनामचे प्रधानमंत्री गुऐन जुऑन फुक आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक यांना राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमधून अर्थसहाय्य देण्याबाबत फडणवीस शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत

येत्या सहा तासात या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गुजरात सरकारनं खबरदारीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत देशातल्या अंतर्गत जलमार्गाद्वारे मालवाहतुकीचं नवं पर्व आजपासून सुरू होत आहे हल्दिया गोदी संकुलातून भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणाच्या गुवाहा ी इथल्या पंडू र्मिनलकडे कं िर वाहून नेणार जहाज रवाना होणार आहे अंतर्गत जलवाहतूक करणाऱ्या एम

महेश्वरी या जहाजाला नौवहन सचिव गोपाळ कृष्ण हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील

जर्मनीत सारब्रुकन इथं झालेल्या सार्लोर्लक्स खुल्या बॅडमिंडि स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या लक्ष्य सेननं प क्रिावलं आहे

भारताविरुद्धच्या आपल्या िवेनी िवेनी कारकिर्दीतला बांगलादेशचा हा पहिलाच विजय आहे